राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारमानाच्या तुलनेत हे कर्ज वाजवी प्रमाणात असल्याचा वित्तीय निर्देशांकाचा निष्कर्ष असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं राज्याचे सकल उत्पन्न जे आहे त्याच्या प्रमाणात किती कर्ज घेतले आहे यावर राज्य डबघाईला गेले आहे की व्यवस्थित चालले आहे हे ठरवावे लागते

यावर्षी सातवा वेतन आयोग आपल्याला द्यावा लागणार आहे

या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या काही प्रमुख तरतूदी याप्रमाणं आहेत

शेती सिंचन आरोग्य महिला आणि बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली

भारत पाक भारतानं पाकिस्तानच्या हंगामी उच्चायुकांना काल पाचारण करुन त्यांच्या ताब्यातील एका भारतीय वत्तनिकाला स्रक्षितपणे आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली तसंच भारताच्या लष्करी चौक्यांवर विनाकारण गोळीबार करुन क्रापती कादू नका असा कडक इशारा त्या देशाला देण्यात आला आहे काल झालेल्या कारवाईत भारतीय वायू दलानं काल पाकिस्तानी वायू दलाचं एक विमान पाडलं

त्याचा वप्तानिक सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे वर्तमान स्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील काही महत्वाच्या विमानतळांवरील विमान वाहतूक काल बंद करण्यात आली होती ती आता पूर्ववत करण्यात येत आहे पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद असल्यामुळं संयुक्त अरब अमिरातीनं पाकिस्तानला जाणारी सर्व विमान उड्डाणं पुढील सूचनेपर्यंत स्थगित ठेवली आहेत दरम्यान पुलवामा घटनेनंतर भारतानं केलेल्या बालाकोट कारवाईला विविध देशांचं समर्थन मिळत आहे दहशतवाद जिथे जन्मतो तिथेच तो संपवला पाहिजे असं एकमत भारतासोबत रशिया आणि चीननं व्यक्त केलं आहे

महाराष्ट्राची श्वेता उमरे हिला प्रथम कर्नाटकची अंजनाक्षी एम

हिला द्वीतिय तर बिहारची ममता कुमारी हिला तृतीय पुस्स्कार प्रदान करण्यात आला समाजाला सक्षम करण्यासाठी देशाच्या नव्या युवा पिढीनं उत्तम संभाषण कौशल्य आत्मसात केलं पाहिजे असा सल्ला मोदी यांनी यावेळी उपस्थित युवकांना दिला मराठी मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्व बोलीभाषांचं वार्षिक संमेलन होणे आवश्यक असल्याचं मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल मुंबईत व्यक्त केलं मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार विजेत्या साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनाघे कार्यक्रम विविध उपक्रमांद्वारे साजरे झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे प्रस्कार नाशिक नाशिक इथल्या कुस्माग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मध् मंगेश कर्णिक यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला

यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित लोकांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली क्रिकेट बंगळूरू इथं भारताविरुद्ध काल झालेला द्सरा आणि अंतिम वीस षटकांचा सामनाही ऑस्ट्रेलियानं सात गडी राखून जिंकला